ही योजना गरिबांना सशक्त करण्यासाठी असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली या योजनेंतर्गत आतापर्यंत एक कोटी चौदा लाख घरं बांधून देण्यात आली असून ज्यांना आतापर्यंत घर मिळालेलं नाही त्यांनाही घरं दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं

पंतप्रधान मोदी यांनी या योजनेच्या काही लाभार्थ्यांशी यावेळी संवादही साधला

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी एका संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे कोरोना विषाणू संसर्ग प्राद्र्भावामुळे ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

आदरातिथ्य क्षेत्र सुरु करण्याचा निर्णय शासनान घेतला असून त्यानुसार पर्यटन संचालनालयामार्फत ही कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे या सर्व स्थळांवर सर्व प्रवाशांची तपासणी कोरोना विषाणू संसर्ग लक्षणं नसलेल्या पर्यटकांनाच प्रवेश निर्जंत्कीकरण तसंच मास्कचा उपयोग आणि सामाजिक अंतराचा नियम पाळणं बंधनकारक असेल पर्यटकांची माहिती प्रशासन किंवा आरोग्य यंत्रणेला देण्याबाबत संबंधीत पर्यटकांची ना हरकत घेण्यात यावी आदी सूचना देण्यात आल्या आहेत

सध्या तीन हजार सातशे सात रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं अहमदनगर प्रशासनानं कळवलं आहे

ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी काल रात्री हे आदेश जारी केले आहेत